बालू आणि अण्णा द्रमुकचे नवनित कृष्णन बैठकीत उपस्थित होते

बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या जीएसांची फॉम भरण्याच्या प्रक्रियेबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत असं सीतारामन यांनी िविव्वारे सांगितलं सीतारामन यांनी काल राजस्थान कर सल्लागार संस्था अखिल भारतीय व्यापारी संघ जा भारतीय चा िव् अकाउं ् संस्था आणि लघु उद्योग भारती यांच्याशी सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत चर्चा केली पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होणा या नव्या जीएस ी पद्धती संबंधात राष्ट्रीय स्तरावर विचार विनिमय करायचे निर्देश सीतारामन यांनी दिले आदिवासींच्या विकासाला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं नवी दिल्लीत राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाच्या उद्दा ज्ञाच्या वेळी ते काल बोलत होते मुक्त एकलव्य मॉडेल निवासी शाळा उभारायचा निर्णय सरकारनं घेतल्याचं शहा म्हणाले केंद्रीय आदिवासी व्यवहारमंत्री अर्जुन मुंडा यावेळी उपस्थित होते आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं वनधन योजना सुरु केली आहे आदिवासी समाजाच्या संस्कृती आणि कला आंतरराष्ट्रीय बाजारांशी जोडायचा मंत्रालयाचा मानस आहे असं मुंडा यांनी सांगितलं

अब्दुल कलाम बे वरुन झाली

या क्षेपणास्राचा समावेश लष्करात केला आहे

केंद्र सरकारच्या मदतीनं गोवा सरकारनं सागरी किनारपट्टी केंद्र उभारायचा निर्णय घेतला आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं जहाज निर्मिती केंद्रासाठी किनारपट्टीवरच्या राज्याच्या क्षमतेचा उपयोग करुन घेणं हा यामागचा उद्देश आहे या केंद्रामुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच जहाजबांधणी क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं सावंत म्हणाले या केंद्रासाठी जागा निश्चित केली आहे केंद्र उभारणीबाबत केंद्र सरकारची बोलणी सुरू असल्याचं सावंत यांनी सांगितलं

हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॅलिक्रिनिक विद्यापीठात आज सकाळी नव्यानं हिंसाचार उफाळला

त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या

हाँगकाँगनं त्यांची मदत मागितली नव्हती असं सरकारी प्रवक्त्यानं स्पष्ट केलं सरकारनं मदत मागितल्याशिवाय पी एल ए नं स्थानिक कामात ढवळाढवळ करु नये असं लोकशाहीवादी खासदारांचं म्हणणं आहे हाँगकाँगमधल्या चीनच्या आरोपींच्या प्रर्त्यापणाला मंजूरी मिळाल्यानंतर हाँगकाँगमधे लोकशाहीच्या समर्थनार्थ निदर्शनं होत आहेत त्यामुळे हाँगकाँगमधे आर्थिक मंदीचं वातावरण आहे

अंगद बाजवा मेराज अहमद खान कायनन घेनई श्रेयासी सिंग आणि मानवजीत सिंह संधू या स्पर्धेत भाग घेत आहेत महिलांच्या स्पर्धेनं या स्पर्धेची सुरुवात होईल